ते बीड खेल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वेद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोपप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते आरोग्यमंत्री राजेश मे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयूष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुणालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं देशातल्या सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश संख्या कमी होत असल्यामुळे एनईईईईई नीठपसेंजाळे कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी हे विधेयक आणत असल्याचं नाईक यांनी सांगितलं त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची गती वाढेल तसंच शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा विधास केंद्रीय आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली

परभणी जिल्ह्यात काल दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले

काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला

नांदेड जिल्ह्यात काल बावन्न रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ शहर कोरोना मुक्तीकडे वा क्वाल करत आहे येत्या आठवडाभरात कुडाळ शहर पूर्णपणे कोरोनमुक्त होईल असा विश्वास कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी व्यक्त केला आहे गेले पाच दिवस कुडाळमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही

येत्या आठवडयात कुडाळ शहर संपूर्ण कोरोनामुक्त होईल असा विश्वास नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी व्यक्त केला आहे केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात चढ उतार दिसून येत आहे

अलिबाग तालुक्यातले वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काल मुंबईतून अर्नबला अ क्रि करुन अलिबाग न्यायालयासमोर हजर केलं

आज त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे ना किंसाठी आता सरकारनं तिसरी घंती वाजवली आहे मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्वित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे ना ्विप्रयोग करा आणि कलाकार तसंच प्रेक्षकांची काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रंगकर्मींना केलं आहे मराठी रंगभूमीदिनानिमित्त आज त्यांनी ना िनिर्माते कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखही सहभागी झाले होते कोरोनानंतरच्या काळात निर्मात्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या विविध मागण्या येत आहेत ना िगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी भारतानं अनेक उपाय योजले आहेत भारतानं नुतनक्षम उर्जावाढीसाठी लक्ष केंद्रीत केलं असून भारतातल्या हरित पट्ट्यात झपा ि्वानं वाढ होत आहे जागतिक वातावरण बदलांच्यासंबंधातील सर्व निकषांवर भारतानं चांगली कामगिरी केली आहे असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हांक्रि आहे

ओ कोरमच्या बैठकीत ते बोलत होते ते म्हणाले की सौर ऊर्जेच्या वापराबाबत भारतका विद्व आहे

रायगड जिल्ह्यातली पर्याक्रांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन पर्याक्रांसाठी सुरू झाली आहे पहिल्या पि्यात अमन लॉज ते माथेरान या दरम्यान ही शक्रि सेवा सुरु राहील याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या वार्ताहर शोभना देशमुख

धरणाचं पाणी दुषित होऊन शहराला दुषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पा बिधारे विभाग यांनी धरण क्षेत्रात दुषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाणील यांनी दिल्या आहेत अंबरनाथ शहरात वाढत्या दृषित पाणी प्रश्रासंदर्भात काल मंत्रालयात आढावा बैठक झाली त्यावेळी पार्श्वेल यांनी या सूचना दिल्या

जशनोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीच्या केमिकल रिअॅक उमध्ये बिघाड होऊन हा स्फो झाल्याचं समजतं आज पहा तीनच्या सुमाराला झालेल्या या स्फो मुळे परिसरातल्या विर सहा कंपन्यांचं नुकसान झालं

ते कर्ज बुडीत खात्यात गेलं फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हा कें आहे दीपक कोचर यांनी काळा पैसा वैध करण्यासाठी कर्जाऊ रकमेचा वापर केल्याचा संशय असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती दिली आहे

अहमदनगर जिल्ह्यात तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून वावरणाऱ्या नरभक्षक बिब ्विाला पकडण्यात वन विभागाला आज पहा ध्यश आलं या बिब ्विाला शोधण्यासाठी अहमदनगर पुणे जळगाव औरंगाबाद बीड धिली वनविभागाची पथकं नेमली होती सावरगाव भागात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबऱ्या अडकल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे